लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार काल संध्याकाळी संपला असून आता उद्याच्या मतदानासाठी निवडणुक यंत्रणा सज्ज झाली आहे

मतदान शांततेत आणि खुल्या वातावरणात व्हावं यासाठी निवडणूक अधिका यांनी चोख तयारी केली आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगानं मतदानाचा कालावधी अधिसूचित केला आहे

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या अर्जाची छाननी आज होत आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज निवडणूक आयोगानं जारी केली

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये पक्षाच्या प्रचाराची सुरुवात केली जुनागड इथं आयोजित सभेला संबोधित करताना मोदी यांनी लोकांना विचारलं की त्यांना प्रधानमंत्र्यांच्या कार्याचा अभिमान वाटतो का आपल्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही असं ते म्हणाले आपल्याला हटवण्याखेरीज काँग्रेसकडे कसलाही कार्यक्रम नाही अशी टीका त्यांनी केली जम्मू कश्मीरला भारतापासून वेगळ करू पाहणा या आणि तिथं वेगळा प्रधानमंत्री असावा अशी भूमिका असलेल्या लोकांना काँप्रेस पाठिंबा देते असा आरोप त्यांनी केला मोदी आज तापी जिल्ह्यात सोनगड इथं तसंच गोव्यात पणजी इथंही प्रचारसभा घेणार आहेत काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज उत्तर प्रदेशात अमेठी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यानंतरही बस्तर मतदार संघात नियोजित वेळापत्रकानुसारच लोकसभा निवडणूक घेतली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे या मतदार संघात दंतेवाडा जिल्ह्यातल्या श्यामगिरी हिल्स भागात काल नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजपा आमदारासह पाच जण ठार झाले होते त्या पार्डभूमीवर नक्षलग्रस्त जिल्ह्यात ज्या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका होणार आहेत त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तातडीनं चर्चा केली आणि निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पुढले काही दिवस सर्वात जास्त खबरदारी घेण्याचे निदेश दिले अशी माहिती आयोगानं दिली आहे राफेल विमान खरेदी व्यवहार प्रकरणी विशिष्ट आणि गोपनिय कागदपत्रांवरच्या विशेष अधिकाराचा केंद्रसरकारचा दावा सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावला आणि पुरावा म्हणून समोर आलेली अशी कागदपत्रं न्यायालयाला मान्य असल्याचं सांगितलं

मात्र आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती न्यायमूर्ती के एम जोसेफ यांच्या पीठानं यावावत केंद्रसरकारनं घेतलेले आक्षेप फेटाळून लावले फेरविचार याचिकांची सुनावणी त्यांच्या योग्यतेच्या आधारावर केली जाईल आणि त्यासाठी लवकरच सुनावणीची तारीख निश्वित केली जाईल असं न्यायालयानं सांगितलं चारा घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळला आपण गेले चोवीस महिने तुरुंगात असल्याचा यादव यांचा युक्तीवाद फेटाळून लावताना न्यायालयानं सांगितलं की याप्रकरणी त्यांना झालेल्या चौदा वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेच्या तुलनेत चोवीस महिन्यांचा तुरुंगवास नगण्य आहे या प्रकरणात कसल्याही वसुली किंवा मागणीसाठी नव्हे तर केवळ कटाच्या आरोपात यादव यांना दोषी ठरवलं असल्याचं लालू प्रसाद यादव यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ कपील सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितलं मात्र या प्रकरणाच्या गुणवत्तेबाबतचा निर्णय उच्च न्यायालयानं केला आहे सध्या सर्वोच्च न्यायालय फक्त जामीन अर्जाची सुनावणी करत आहे असं न्यायालयानं त्यांना सांगितलं जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी आणि फुटीरतावादी गटांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं जम्मू कश्मीर लिब्रेशन फ्रंटचा प्रमुख यासिन मलिक याला आज अटक केली जम्मू इथल्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं कोठडीत चौकशीची परवानगी दिल्यावर मलिकला काल संध्याकाळी दिल्लीत आणलं आहे त्याला पोलीस बंदोबस्तात तिहार तुरूगांत हलवलं आहे स्टेट बँक ऑफ इंडियानं कर्जाच्या व्याजदरात पाच शतांश टक्याची नाममात्र कपात केली आहे हे दर आजपासून लागू होतील

तीस लाख रुपयांपर्यंत गृहकर्जाच्या व्याजदरातही बँकेनं क्रि दशांश टक्क्याची कपात केली आहे त्यामुळे आता अशा आकारमानाच्या गृहकर्जाचे दर आठ पूर्णांक सहा ते आठ पूर्णांक नऊ दशांश टक्याच्या घरात असतील भारत ही जगातली सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था कायम राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे

गुंतवणूक आणि वाढत्या मागणीचा आधार भारताच्या वृद्वी दराला मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आर्थिक वाढीच्या दृष्टीनं भारतात पायाभूत सुविधा आणि वित्तीय क्षेत्रात सातत्यानं सुधारणा करणं आणि सरकारवरचं कर्ज कमी करणं आवश्यक असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे

वादळामुळे रेल्वे आणि विमान सेवा विस्कळीत झाली तसचं आंबा लिची यांच्या बागांचं नुकसान झालं आहे